जमिनीच्या भाडेपट्टयाचं सुधारित दरानं नुतनीकरण करायला मान्यता देण्यात आली

कृषी विज्ञान संकुल स्थापन करण्याकरिता महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांना महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची शेतजमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला कोरोना सद्यस्थिती आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या अंमलबजावणीचा आढावा आज घेण्यात आला

लखनौमधल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज हा निर्णय दिला

खटल्याची सुनावणी जलद पूर्ण करण्यासाठी विशेष न्यायालयानं दररोज सुनावणी घेत आज या मुदतीच्या अखेरच्या दिवशी हा निर्णय दिला शेतकऱ्यांना हमी भाव मिळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं अस्तित्व कायम ठेवावं अशी मागणी राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ

केंद्र शासनानं नुकत्याच मंजूर केलेल्या तीन कृषी विधेयकांच्या विरोधात डॉ

आज या संवाद यात्रेचं नाशिकमध्ये आगमन झाल्यावर त्यांनी माध्यमांशी बोलताना ही मागणी केली करार पध्दतीनं शेती करताना ग्रामसभेची मान्यता अनिवार्य करावी अशी मागणीही त्यांनी केली यानंतर त्यांनी बाजार समितीतल्या शेतकरी आणि कामगारांशी संवाद साधला

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत त्यांनी स्वतःच ट्विटरवरून ही माहिती दिली आहे

मात्र आता आपण बरे झालो असून याकाळात आपल्याला सदीच्छा देणाऱ्या सर्वांचे आपण आभार मानत असल्याचं त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे नागरी सेवांसाठीची पूर्वपरिक्षा पुढे ढकलायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला

परीक्षा रद्द करण्याऐवजी कोविड प्रकोपामुळे परीक्षा देऊ न शकणाऱ्या उमेदवाराला परीक्षा देण्याची आणखी एक संधी देण्यावर केंद्र सरकारनं विचार करावा असं न्यायालयानं म्हटलं आहे न्याय़मूर्ती ए

खानविलकर बी

गवई कृष्णा मुरारी यांच्या पीठानं हा निर्णय दिला यंदाच्या नागरी सेवा परिक्षा पुढच्या वर्षी एकत्रितपणे घेतल्या तर त्याचा विपरित परिणाम होईल असं न्यायालयाचं म्हणणं आहे परीक्षा घेण्यासाठी आवश्यक काळजी घेण्यात येईल आणि पुरेशी तयारी करण्यात आल्याचं नागरी सेवा आयोगानं न्यायालयाला सांगितलं मौसमी पावसाच्या गेल्या चार महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला

लडाख मध्ये सर्वात कमी पावसाची नोंद झाली

कोविड महामारीच्या काळात सार्वजनिक क्षेत्रातल्या आस्थापनांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कौतुक केलं आहेया का

उत्तर प्रदेशात हाथरसच्या चांडपा गावात दलित मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि त्यानंतर झालेल्या तिच्या मृत्यू प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवून त्वरित सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे याप्रकरणी आज रिपब्लिकन पक्षानं मुंबईत अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यावर आंदोलन करून निवेदन दिलं रिपब्लिकन पक्षाचे काकासाहेब खंबाळकर प्रकाश जाधव नवीन लादे रतन स्वारे आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते उद्या दुपारी हाथरस या प्रकरणाच्या निषेधार्थ मुंबईत आझाद मैदानावर रिपब्लिकन पक्ष आंदोलन करणार आहे

योगी आदित्यनाथ सरकारनं केलेली ही कृती दुर्देवी आणि अमानवीय आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्नासाठी पश्चिम महाराष्ट्रातून ऊसतोड मजुरांच्या आंदोलनाला सुरवात झाली आहे सांगली जिल्ह्यातल्या ढालगाव श्रून या आंदोलनाची घोषणा करण्यात आली नवीन दरवाढीचा करार मान्य होईपर्यंत राज्यातले तोडणी मजूर ऊस तोडणीसाठी जाणार नाहीत असा शिवारा माजी मंत्री सुरेश धस आणि आमदार गोपीचंद पडळकर यानी दिला आहे

कारखान्यावर येण्या जाण्याचा खर्च कारखान्यांनी करावा

अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत नदी क्षेत्रातली अनधिकृत बांधकामं पाडायला मुंबई उच्च न्यायालयानं पिंपरी चिंचवड महानगर पालिकेला मनाई केली आहे

न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील चार न्यायाधीशांच्या पीठासमोर महानगरपालिकेनं हे प्रकरण नेलं होतं मात्र न्यायालयानं यापूर्वीचा निकाल कायम ठेवला

नवीन मीरा भाईदर वसई विरार आयुक्तालय उद्यापासून सुरु होत आहे राज्य शासनानं आज याबाबतचे आदेश काढले गेल्या वर्षीच शासनानं नव्या आयुक्तालयाची घोषणा केली होती ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस विभागातून हे नवं आयुक्तालय घडवण्यात आलं असून ज्येष्ठ पोलीस अधिकारी संदानंद दाते हे पहिले पोलिस आयुक्त असणार आहेत तर सहाय्यक आयुक्त म्हणून एस जयुकुमार काम पाहतील

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना बाधितांचा मृत्युदर कमी करण्यासाठी माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहे याचाच एक भाग म्हणून आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यात स्पर्श रुग्णालयाच्या वतीनं मोबाईल मेडिकल व्हॅन चा प्रारंभ जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते सास्तुर ॐ हिरवा झेंडा दाखवून झाला

मुदत संपलेल्या या संस्थांच्या आता येत्या डिसेंबरमधे होतील जिल्हा मध्यवर्ती बँक शिक्षक बँक सांगली अर्बन बँक सॅलरी अर्नर्स सोसायटी त्यादींच्या निवडणुकींचा यात समावेश आहे याआधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या संस्थांच्या निवडणुका सप्टेंबरपर्यंत पुढं ढकलल्या होत्या आता त्या डिसेंबरपर्यंत पुढं गेल्या आहेत येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे याकाळात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशत ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे